कोरोनाचे निर्बंध पाळत कोकणात शिमगोत्सवाला आरंभ राज्यकोविड अपडेट राज्यात काल आढळलेल्या नवीन कोरोना बाधितांची संख्या जवळपास सोमवरच्या संख्येइतकीच असली तरी चाचण्यांच्या तुलनेत नवबाधित रुग्णांचं प्रमाण वाढलं आहे

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत या बैठकीतल्या निर्णयांची माहिती दिली सर्व पात्र नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी करावी असं आवाहनही जावडेकर यांनी केलं देशात कोविड प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा शिल्लक असून लसींचा तुटवडा नाही असं त्यांनी स्पष्ट केलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत नुकत्याच झालेल्या बैठकीत ठाकरे यांनी ही मागणी केली होती

ही मागणी मान्य झाल्याने आता राज्यातील लसीकरणाला आणखी गती मिळणार आहे सुरुवातीच्या टप्प्यातही महाराष्ट्र लसीकरणात देशात अव्वलस्थानी होता

मार्गदर्शक नियमावली केंद्रीय गृह मंत्रालयानं काल कोरोना प्रादूर्भाव रोखण्याच्या अनुषंगानं मार्गदर्शक नियमावली जारी केली

पार्च महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत होता मात्र आता पुन्हा संसर्ग वाढत आहे त्यामुळे यापूर्वी राबवलेल्या उपाययोजना पुन्हा काटेकोरपणे राबवण्यावर यामध्ये भर देण्यात आला आहे राज्यांनी तपासणी निगराणी आणि उपचारावर लक्ष केंद्रित करतानाच कोरोना संबधीचे नियम पाळले जातील याची खबरदारी घ्यावी आणि लसीकरणाचा वेग वाढवावा असे निर्देश केंद्रानं दिले आहेत शिमगोत्सव रत्नागिरी जिल्ह्यातला सर्वात मोठा शिमगोत्सव सुरू झाला आहे उत्सवावर कोरोनाचं सावट असलं तरी नमन आणि खेळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या उत्सवात कलाकार कोरोनाचे नियम आवर्जून पाळत आहेत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून रत्नागिरी जिल्ह्यात होळी पौर्णिमेपर्यंत चालणारा शिमगोत्सव आणि त्यानंतर गावागावात सुरू होणारा पालखी महोत्सव असे एकाच उत्सवाचे दोन भाग आहेत शिमगोत्सवात संकासुर राधा आणि अन्य सोंग असलेली नमन मंडळ होळीच्या आधी घरोघरी जाऊन आपली कला सादर करतात यावर्षी कोरोनामुळे जिल्हा प्रशासनानं शिमगोत्सवासाठी नियमावली आखून दिली त्यामुळे गावागावात संकासुर येणार की नाही याबाबत संभ्रम होता

कोरोनाविषयक नियमावलीचं पालन व्हावं म्हणून मंडळांमधले लोककलाकार यावेळी मास्क घालूनच आपली सेवा सादर करत आहेत काही नमन मंडळांनी एकाच रंगाचे मास्क शिवले आहेत त्यामुळे मास्कसुद्धा वेशभूषेचाच भाग बनून गेला आहे

मुंबई कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं यंदा होळी आणि धुलिवंदन उत्सव खाजगी आणि सार्वजनिक जागेत साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे मी जबाबदार मोहिमे अंतर्गत वैयक्तिकरित्या नागरिकांनी उत्सव साजरा करणं टाळावं असं सांगण्यात आलं आहे अन्यथा साथरोग नियंत्रण आणि आपत्ती निवारण कायद्यांअंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल असं महापालिकेच्या परिपत्रकात म्हटलं आहे

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम बांधवांचा आगामी येणारा शब ए बारात अत्यंत साधेपणाने साजरा करावा असं सरकारतर्फे आवाहन करण्यात आलं असून त्यासाठी गृह विभागाच्यावतीने मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत नाशिक कोरोना नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता गर्दी जमेल असे कोणतेही व्यवसाय आणि संकूलं तातडीने बंद करण्याचे आदेश नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी काल दिले जिल्ह्यात लॉकडाऊन होऊ नये यासाठी निर्बंधांचे कठोर पालन करणे आवश्यक आहे

अशा प्रकारे कोणत्याही म्हणजे जीवनावश्यक आस्थापनेच्या ठिकाणी देखील गर्दी केल्यास त्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहेत

याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना पत्र पाठविले आहे या लसीकरणाच्या अभियानाची अंमलबजावणी करण्याची तसेच त्यासाठीचा खर्च करण्याची जबाबदारी घेण्यास पुणे महापालिका तयार आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची परवानगी दिल्यास याबाबतचा सविस्तर प्रस्ताव महापालिकेच्या वतीने आरोग्य मंत्रालयाकडे पाठविला जाईल असे बिडकर यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटलं आहे

अंजली साबणे यांनी दिली

महापालिकेच्या सेंट्रल वॉररूममधूनच जम्बोमध्ये रुग्णाला दाखल करता येणार आहे तर आयत्यावेळी आणि परस्पर येणाऱ्या रुग्णांना येथे ऍडमिट करून घेतले जाणार नाही अगदी अत्यवस्थ असेल तर त्यांना कॅज्युल्टीमध्ये घेऊन सर्व प्रक्रिया करूनच दाखल करून घेतले जाईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली

आवश्यकतेपेक्षा तेराशे खाटा अधिक उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे

या अंदाजानुसार खाटांच्या संख्येचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे